सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

पोलंड मध्ये झालेल्या जागतिक युवा मुष्टीयोद्धा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी इतिहास घडवला

बैठक देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा धेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत या बैठकांसाठी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखलेला पश्चिम बंगालचा आजचा दौराही त्यांनी रद्द केला आहे आज सकाळी एका अंतर्गत बैठकीत प्राथमिक आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी हे कोरोना संसर्गाची बिकट स्थिती असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूर दृश्य प्रणालीद्वारे चर्चा करणार आहेत यानंतर ते दुपारी देशातील आघाडीच्या ऑक्सिजन उत्पादकांशीही बोलणार आहेत निवडणक आयोग सचना पश्विम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अनेक राजकीय पक्ष कोरोना नियमांच पालन करत नसल्याचं लक्षात आल्यानं निवडणूक आयोगानं राज्यात रोड शो पदयात्रा सायकल किंवा बाईक रॅली आयोजित करण्यास मनाई केली आहे

हे नियम निवडणूक संपेपर्यंत लागू असतील असं आयोगानं काल जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन त्यांनी राज्यातल्या सर्व राजकीय पक्षांना केलं आहे तुणमल सभा पब्रिम बंगालमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानं आणि निवडणूक आयोगानं काढलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सर्व नियोजित सभा रद्द केल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित दोन टप्प्यांमध्ये प्रचारासाठी त्या मतदारांशी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संपर्क साधणार असल्याचं ट्विट ममता यांनी काल केलं पंतप्रधान पश्चिम बंगालमधील वीरभूम कोलकाता मालदा आणि मुर्शिदाबाद इथल्या मतदारांशी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत

मूत्राशय किवा यकृताचे गंभीर आजार असणाऱ्यांना रुग्णांवर रेमेडेसिव्हीरचा वापर न करण्याचा सल्लाही आरोग्य मंत्रालयानं दिला आहे याशिवाय ऑक्सिजन पुरवठ्याची आवश्यकता नसलेल्या रुग्णांनाही हे इंजेक्शन दिलं जाऊ नये असं आदेशात म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयानं टॉसिलीझूमॅब या औषधाबाबत आणि प्लाझ्मा वापराबाबतही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत

विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाघ्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती

दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आणि त्यांची सुटका करण्यात आली तर बचावलेल्या रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांकडून याबाबतघी माहिती घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत नाशिक दर्घटना न्यायालय नाशिकमधल्या ऑक्सिजन गळतीमुळं झालेल्या दुर्घटनेघी मुंबई उच्च न्यायालयानं स्वतः हून दखल घेत राज्य सरकारकडून घटनेची माहिती देणारा अहवाल मागवला आहे चार मे पर्यंत हा अहवाल सादर करायचा असून त्यात या दुर्घटनेमागील कारणाच स्पष्टीकरण असावं असे आदेश न्यायालयानं एडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना दिले आहेत

देशातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीची स्वतःहून दखल घेत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत कोविड साथी दरम्यान टाळेबंदी लावण्याबाबत उच्च न्यायालयांना अधिकार आहे का याची तपासणी केली जाईल असंही या खंडपीठानं म्हटलं आहे

काही रुग्णालये रोख रक्कम विरहित विमा देत नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी काल विमा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस सी खूंतीया यांच्याशी संवाद साधला

तात्पूरत्या स्वरुपांतील रुग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध आहे

दरम्यान मागणी आणि पुरवठ्यात समतोल साधण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्ये रुग्णालयं ऑक्सिजन आणि लस उत्पादक यांच्याशी समन्वय साधून असल्याचं सीतारामन यांनी काल पीएचडी येंबर ऑफ कॉमर्सच्या दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकींत सांगितलं या कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांवर पंतप्रधान स्वत लक्ष ठेवून असल्याचही त्यांनी सांगितलं

या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर मंदिर समिती लक्ष ठेवून आहे परिस्थितीत सुधारणा झाल्यावर ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरु केली जाईल असं या संदेशांत म्हटलं आहे

ड्रोन कोरोना प्रतिबंधक लशींच्या वितरणाचा अभ्यास करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यास नागरी विमान वाहतूक आणि नागरी विमान वाहतूक महासंघालनालयानं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला परवानगी दिली आहे कानपूर इथल्या आयआयटीच्या सहकार्यानं हा अभ्यास केला जाणार आहे ही सवलत एका वर्षासाठी देण्यात आली आहे

संगीतकार नदिम श्रवण जोडीनं आशिकी साजन हम है राही प्यार के परदेश राजा हिंदुस्तानी यासह अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे सर्वोत्कृष्ट संगीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार सलग तीन वेळा मिळवण्याचा मान नदीम श्रवण जोडीच्या नावावर आहे बॉक्सिंग पोलंड इथं झालेल्या जागतिक युवा मुष्टीयोद्वा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी एकूण सात सुवर्ण पदकं जिंकत इतिहास घडवला आपापल्या वजनी गटात अंतिम फेरीत गेलेल्या गीतिका नाओरेम चानू पूनम विंका अरुंधती चौधरी टी सनमाचा चानू आणि अलफिया पठाण यांनी विजय मिळवला याशिवाय भारताला तीन कांस्य पदकही मिळाली आहेत

नमस्कार